टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन राज्यभरात मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांच्या शुभेच्छा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज पहिल्या इंडिया टॉय फेअर अर्थात भारतीय खेळणी महोत्सवाचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते हा महोत्सव केवळ व्यावसायिक किंवा आर्थिक उपक्रम नाही तर भारताच्या पुरातन क्रिडा आणि खेळाच्या संस्कृतीचे बंध अधिक दृढ करायचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले भारतात तयार होणारी खेळणी ही परवडणाऱ्या दरात उपलब्ध होतात तसंच ही खेळणी पर्यावरणपूरक उत्पादनांपासून बनवली जातात त्यामुळे ती सुरक्षितही असतात असं त्यांनी सांगितलं यापुढेही भारतातल्या खेळणी उत्पादकांनी पर्यावरणपुरक आणि मनस्वास्थ्याला अनुकूल असतील अशी खेळणी बनवावित असं आवाहन त्यांनी केलं भारतीय खेळण्यांमुळे मनोरंजनही होतं तसंच अगदी सोप्या पद्धतीनं वैज्ञानिक सिद्धान्तांतही समजून घेता येतात असं त्यांनी सांगितलं लहान मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत खेळणी महत्वाची भूमिका बजावत असतात त्यामुळे पालकांनी मुलांशी खेळायला हवं असं आवाहन त्यांनी केलं बुद्वीबळासह अनेक आंतरराष्ट्रीय खेळ आणि क्रीडा प्रकार भारताने जगाला दिले असल्याची माहिती त्यांनी दिली भारताच्या खेळणी उद्योग जगतात अफाट क्षमता दडलेली आहे आत्मनिर्भर भारत अभियानाच्या माध्यमातून या क्षमता अधिक पटीनं वाढवल्या जातील आणि या उद्योगक्षेत्राची ओळख अधिक ठळक केली जाईल असं त्यांनी सांगितलं आज मराठी भाषा गौरव दिन कवी कुसुमाग्रज म्हणजेच वि वा शिरवाडकर यांचा जन्मदीन कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवरषी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिनाच्या निमीत्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुसूमाग्रजांना अभिवादन करत राज्यातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत मी मराठी माझी मराठी हा बाणा जपूया असं आवाहन त्यांनी आपल्या संदेशातून केला आहे यासाठी मराठीत विचार करुया मराठीत व्यक्त होऊया दैनंदिन व्यवहारात मराठीचा वापर वाढवू या मराठीतील्या लेखन वाचनाच्या नव्या प्रयोगांचा स्वीकार करू या असं आवाहन त्यांनी केलं आहे आपली मातृभाषेचा गौरव जपण हे प्रत्येकाचं कर्तव्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही मराठी भाषा दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत जागतिक स्तरावर संपर्क संवाद आणि व्यवहाराची भाषा म्हणून मराठीला स्थान मिळालं पाहिजे संगणकाच्या आज्ञावली मराठीत विकसित झाल्या पाहिजेत राजकीय सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रांबरोबरच औद्योगिक आर्थिक न्यायालयीन क्षेत्रातही मराठी भाषेचा वापर जाणीवपूर्वक वाढवला पाहिजेअसं पवार यांनी म्हटलं आहे विधानसभेतले विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही मराठी भाषा दिनानिमीत्त शुभेच्छा दिल्या आहेत भाषा हे केवळ संवादाचं माध्यम नाही तर तर त्यात संस्कारमूल्य सुद्धा असतं आणि म्हणूनच मराठी अनमोल आहे असं त्यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

यात मलिका अमर शेख संपादित नामदेव ढसाळ यांच्या समग्र वाङ्मयाच्या दुसऱ्या खंडाचा तसंच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे निवडक वाङ्मय नाटक आणि रंगभूमी परिभाषासंग्रह तिकडून आणलेल्या गोष्टी आणि इतर पुस्तकांचा समावेश आहे आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त राज्यभरात कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करत विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे नाशिकमधे टिळकवाडी इथं कुसुमाग्रजांच्या निवासस्थानावर रोषणाई केरण्यात आली आहे विविध संस्थांनी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाला भेट देवून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आपल्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गासोबत मराठी भाषेच्या वापराबाबत प्रतिज्ञा घेतली

थोर संत गरु रविदास यांची आज जयंती गरु रविदास यांच्या जयंती निमीत्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकैय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केलं गुरु रविदास हे थोर धर्मसुधारक होते त्यांनी मानवतेच्या सेवेसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांनी समाजाला समानता न्याय शांती आणि सौहार्दाची शिकवण दिली असं रामनाथ कोविंद यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे संत रविदास यांचा वैश्विक बंधुत्वावर अढळ विश्वास होता त्यांनी आपल्या लेखणी आणि शिकवणीतून एकतेच्या संदेशाचा प्रसार केला असं उपराष्ट्रपती एम

संत रविदास यांनी काही शतकांपूर्वीच समानता आणि परोपकाराची शिकवण अवघ्या जगाला दिली त्यांची हीच शिकवण येणाऱ्या पीढ्यांना प्रेरणा देत राहील असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

आकाशवाणी डीडी न्यूज प्रधानमंत्री कार्यालय आणि महिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या युट्यूब वाहिन्यांवरही हा कार्यक्रम थेट ऐकता येईल या कार्यक्रमाच्या हिंदी प्रसारणानंतर लगेचच कार्यक्रमाचा प्रादेशिक भाषांमधला अनुवाद प्रसारित केला जाईल या कार्यक्रमाच्या प्रादेशिक भाषांमधल्या अनुवादाचं रात्री आठ वाजता पुनःप्रसारण केलं जाईल जगाच्या कल्याणाकरता आपल्याकडची संसाधनं अनुभव आणि ज्ञान परस्परांना देण्याकरता भारत वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे

टेड्रोस घेब्रेयसस यांनी ट्विटरवरून भारत आणि मोदी यांचे आभार मानले होते त्यावर प्रधानमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली कोरोना साथीच्या लढ्यात आपण सगळे एकत्रच आहोत असंही प्रधानमंत्र्यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटलं आहे केंद्र सरकारनं समाजमाध्यमं आणि ओटीटी प्लष्किर्मचा गैरवापर होऊ नये या उद्देशानं नवे नियम आणि मार्गदर्शक सूचना नुकत्याच जारी केल्या

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे राज्य सरकार मुंबईतली चित्रपटगृहं बंद करायचा विचार करत असल्याबाबतच्या अफवा पूर्णपणे खोट्या आहेत असं बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी म्हटलं आहे ते काल बातमीदारांशी बोलत होते सरकार किवा प्रशासनानं कोणतेही नवे निबंध लादलेले नाहीत

वैद्यकीय सेवा वगळता सर्व दुकानं मॉल्स कॉम्पलेक्स व्यायामशाळा बाजार समिती हॉटेल्स उद्यानं बंद राहतील

राज्य सरकार अत्याचाऱ्याना पाठीशी घालत आहे असा आरोप यावेळी करण्यात आला पोलिसांनी आंदोलक महिलांना ताब्यात घेतलं असून कोविड विषयक सूचनांचं पालन न केल्याबद्दल कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत नांदेड इथल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि हैद्राबदच्या अणू खनिज शोध आणि संशोधन संचालनालयामधे शैक्षणिक बाबींसंबंधी काल एक सामंजस्य करार झाला हा करार पाच वर्षांसाठी असेल शिक्षण प्रक्रियेतला सहभाग शैक्षणिक आणि संशोधन साहित्यांची देवाण घेवाण संयुक्त संशोधन प्रकल्प प्रशिक्षण आणि कार्यशाळांचं आयोजन संशोधनासाठी विद्यार्थी संशोधक आणि शिक्षकांचं आदान प्रदान यासाठी हा सामंजस्य करार झाला आहे

मिरची याची पत्नी आणि जुनैद आणि आसिफ या दोन मुलांच्या नावे असलेली मालमत्ता अंमली पदार्थ व्यवहारातून खरेदी केल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे सक्तवसूली संचालनालयानं गेल्या डिसेम्बरमध्ये आर्थिक घोटाळा कायद्या अंतर्गत या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली होती